शेतकरी चर्चेला प्रतिसाद देत असून ते आंदोलन मागे घेतील असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते शेतकऱ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं सांगून कृषी मंत्र्यांनी विवादात्मक मुद्यांवर चर्चा करण्याचं आवाहन केलं किमान आधारभूत किंमत प्रणाली कायम राहील असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे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

अमरावती जिल्ह्यातल्या शिवणी रसूलापूर इथं महामार्गाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर दुपारी दोन वाजेदरम्यान मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातल्या मौजे गोळवडी इथं येणार असून महामार्गाची पाहणी करणार आहे

मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते रब्बी हंगामात सिंचन सुरळीत होण्यासाठी नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलून द्या असंही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं नवीन कृषी धोरणात शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी देण्याचं धोरण असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असं ते म्हणाले

दादर इथल्या चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्यानं बाबासाहेबांच्या अन्यायांनी आपापल्या घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाडगे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागानं ही माहिती दिली